नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन डॉ

मोदी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित आहे त्यात आधुनिक काळातील शिक्षण तज्ञाबरोबरच माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं

विद्यार्थ्यामध्ये असलेल्या उपजत प्रतिभेला संस्थात्मक पाठबळ मिळालं तर त्याचा आत्मविश्वास वाढायला मदत मिळेल याच हेतूनं विद्यार्थी आणि शिक्षण संस्था या दोन्ही घटकांचा विकास करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असं मोदी म्हणाले आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करताना कुशल युवा शक्तीची ऊर्जा महत्त्वपूर्ण ठरणार आहे म्हणूनच कौशल्य विकासावर भर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांनी डॉ आंबेडकर यांना अभिवादन केलं

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते झालं अहमदाबाद मुक्त विद्यापीठातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं

यानिमित्त देशभरातून डॉ आंबेडकरांना अभिवादन करण्यात येत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ आंबेडकरांना अभिवादन केलं आहे

आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणूकीची मूल्यांची जपणूक करून समृद्ध आणि बलशाली भारताच्या निर्मितीत आपलं योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे तर महान समाजसुधारक असामान्य विद्वत्ता आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉ आंबेडकर खरे मानवतावादी होते असं नायडू यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे आंबेडकरांनी समाजातील वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेला लढा प्रत्येक पिढीसाठी उत्तम उदाहरण आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज सकाळी दादरच्या चैत्यभूमीवरील स्मारकस्थळी जाऊन डॉ आंबेडकर यांना अभिवादन केलं तर नागपूरच्या दीक्षाभूमीवरही डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कोरोना विषयक नियमांचं पालन करत मोजक्या अनुयायांच्या उपस्थितीत झाला दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि सचिव सुधीर फूलझेले यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

कोरोना विषाणूची साखळी तोडण आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील या संदर्भातील नवे आदेश राज्य शासनानं काल प्रसिद्ध केले

अत्यावश्यक श्रेणीतील व्यवहार आणि सेवा वगळता कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सध्या एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्बभूमीवर सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याची मागणी विविध राज्यांनी केली आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्याचा प्रचार एक दिवस आधीच म्हणजेच आजच थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे गेल्या शनिवारी सितालकुची इथं चौथ्या टप्प्यातल्या मतदानावेळी झालेल्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आयोगाच्या निर्णयानंतर केवळ आजचाच दिवस जाहीर प्रचारासाठी शिल्लक असल्यामुळे राजकीय पक्षांची प्रचाराची धांदल सुरू आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा काँग्रेस नेते राहुल गांधी तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांच्या प्रचारसभा आज होणार आहेत

या सर्व ठिकाणचा प्रचार उद्या संपेल यात महाराष्ट्रातल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे

या पोर्टलमुळे मासे तसंच अन्य जलचरांची पैदास करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा गोयल यांनी यावेळी व्यक्त केली हे पोर्टल अनेक भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे ते स्थानिकांना वापरता येईल असं गोयल यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक सोल्युशन फॉर ऑगमेन्टिंग नॅक्सा फार्मर्स ट्रेड इन ऍक्वाकल्चर यावरुन या पोर्टलला इ सॅन्टा हे नाव देण्यात आलं आहे भारत यरोपीय संघ भारत आणि युरोपीय संघातली भागीदारी उत्तम प्रशासन प्रगती आणि विकास यांचं आदर्श उदाहरण ठरू शकते असं मत केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केलं आहे युरोपीय संघाच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत गोयल बोलत होते युरोपीय संघातले देश भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत तसंच भारतातली या देशांची एकत्रित गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात आहे असं गोयल यांनी सांगितलं

दहशतवाद्यांना आर्थिक मदत करव्यवस्थेतील ढिसाळपणामुळे आर्थिक गैरव्यवहारांचं वाढलेलं प्रमाण यामुळे हे देश धोकादायक बनले असल्याचं युके सरकारनं म्हटलं आहे दरम्यान पाकिस्ताननं या कारवाईचा निषेध करत ही राजकीय खेळी असल्याची टीका केली आहे यामुळे आर्थिक कृती दलाच्या करड्या यादीतून पाकिस्तान बाहेर पडण्याच्या शक्यतेवर विपरित होऊ शकतो असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ ध्वा स्रक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार